मुंबईहून नागपूर कडे ट्रक घेऊन जात असतांना उत्तरप्रदेशच्या ट्रक चालकाची प्रकृती बिघडल्यानं त्याला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं त्याचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला त्याच्या घशातल्या स्रावाची तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे या चालकाच्या सहकारी चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं असून चालकानं डिझेल भरलेल्या पेट्रोल पंपला सील करण्यात आलं आहे

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार साथरोगाच्या प्रादर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे

नागपूर शहरातही मद्य विक्री बंदच राहणार आहे मात्र नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही दकानं सुरू करण्याची परवानगी असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे द्रदर्शनवरून प्नप्रसारित झालेल्या रामायण या मालिकेनं प्रेक्षक संख्येचा विक्रम केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला आहे यासंदर्भात केलेल्या एका ड्वीटमध्ये उपराष्ट्रपतींनी भारतीय महाकाव्यांवर आधारित मालिकांचं प्नप्रसारण केल्याबद्दल द्रदर्शनचं कौतुक केलं आहे या माध्यमातून आपल्या देशाचा सोनेरी इतिहास आणि समद्ध सांस्कृतिक परंपरांची नवीन पिढीला ओळख होईल असं नायडू यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

आज सम तारीख असल्यानं नागरिकांनी जुना मोंढा परिसरात किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी केली

दरम्यान औरंगाबाद इथं संचारबंदीच्या काळात द्कान चालवल्याप्रकरणी तिघा दुकानदारांविरोधाक कारवाई करण्यात आली आहे